मात्र न्यायालयानं या दोघांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी

नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपाई होती याची चौकशी करण्यासाठी सरकारनं पावले उचलल्यानं केंद्रानं राज्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेतला असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आज कोल्हापुरात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते तर राज्यानं याला पाठिंबा देणं हे योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं गृहखात्याच्या अधिकाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारीवरून सकाळी याबाबत राज्यसरकारनं बैठक घेतली आणि सायंकाळी केंद्रानं तपास काढून घेत राज्याचा अधिकार केंद्रानं हिरावला अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फक्त झेंडा बदलला आहे भूमिका बदलेली नाही असं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते आज औरंगाबाद ी वार्ताहरांशी बोलत होते आपल्याला ंहिंदू जननायक संबोधलं जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नमुद केली राज ठाकरे हे कालपासून तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत ते आज शाखा अध्यक्ष जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार असून औरंगाबाद महापालिका निवडणुकीनिमित्त शहराच्या अडचणी समस्यांविषयी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत जल आयोगाच्या पथकाकडून कृष्णा नदीपात्राची रुंदी आणि खोली मोजली जात आहे

सांगली कोल्हापूर भागात गेल्या ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीला पूर आल्यामुळे पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे कृष्णा नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वर पासून नदी पात्राचं मोजमाप करण्यात येत आहे सांगली कनवाड अलमट्टी देसुर विजयवाडा ते आंध्र प्रदेशातील समुद्र पात्रापर्यंत ही मोजदाद होणार आहे

नागपुरमधल्या साओनेर शिं काल डॉक्टरांच्या पथकावर एका व्यक्तीनं अॅसीड हल्ला केला हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलीसांनी अटक केली आहे ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती असून त्याबाबत अजूनही खात्री झालेली नाही असं नागपूर ग्रामीण पोलीसांनी म्हटलं आहे

अहमदनगर मधल्या खारे कर्जुने खेल्या लष्कराच्या के के रेंन्ज हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करत असताना झालेल्या स्फोटात तीन जणांचा मुत्यू झाला आहे एका माळरानावर आज सकाळी अकरा वाजता हा बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला या प्रकरणी अद्याप तीन जणांची ओळख पटली नसून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे

भुपेंद्र शहा असं या विकासकाचं नाव आहे

मुंबईत मुलूंड श्विल्या हॉटेलात एका केनियन नागरिकाचा मुतदेह आढळल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे सायरस ओमोडी असं या व्यक्तीचं नाव असून तो केनियातून आलेल्या लहान मुलांच्या कराटेपट्रंच्या संघासोबत मुंबईत आला होता

नवी मुंबईतल्या एका खाजगी बँकेत अपहार केल्याच्या प्रकरणात पनवेल पोलीसांनी काल सात जणांना अटक केली आहे

वाशीम मध्ये पीक अप गाडी आणि अँपे अँटोच्या धडकेत हिंगोलीतल्या एकाच कुट्ंबातील दोघांचा मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर जवळील मोझरी फाटा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली श्रिन कारंजा श्रि अंत्यविधीला जात असलेल्या पिकप गाडीचा तोल जाऊन हिंगोली कड्न येणाऱ्या अँपे अँटोला ती धडक बसलीआणि आज पहाटे हा अपघात झाला रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ चारचाकी कार उड्डाणपूलावरून कोसळून अपघात झाला काल रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली